मुंबईत उपनगरी रेल्वेची संख्याही कमी करण्यात येणार आहे उद्या सकाळी सात वाजेच्या आधीपासून धावत असलेल्या प्रवासी रेल्वेगाड्या मात्र नियमित धावणार आहेत दरम्यान संसर्गाचा अधिक धोका असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अनावश्यक प्रवासापासून परावत्त करण्यासाठी आरक्षित आणि अनारक्षित अशा सर्व प्रकारच्या तिकिटांवरच्या सवलती स्थगित करण्यात आल्या आहेत विद्यार्थी रुग्ण आणि दिव्यांग व्यक्ती वगळता इतर प्रवाशांना या सवलती मिळणार नाहीत

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या चालू वर्षातल्या सरासरी कामगिरीच्या आधारावर प्ढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे

काल जनतेला उद्देशून केलेल्या संबोधनात ते बोलत होते

या बंद काळात हातावर पोट असलेल्या रोजंदार कामगारांचे पगार कापू नयेत नागरिकांनी या बंदला सुटी समजून पर्यटनाला निघू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं या नंतरही उपनगरी रेल्वेतली गर्दी कमी झाली नाही तर सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही देत पुढचे पंधरा दिवस खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे या सर्व परिस्थितीमुळे आयकर विवरणपत्रं जीएसटी विवरणपत्रं तसंच अग्रिम कर भरण्याची तारीख वाढवून देण्याची विनंती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दरम्यान उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात वार्ताहरांशी बोलताना विवाह किंवा अंत्यविधीसारखे सुखद्रखाचे विधी कमाल पंचवीस नातलगांच्या उपस्थितीत करावेत अशी सूचना केली

या रुग्णांच्या थुंकीचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतरही या रुग्णांना पूढचे चौदा दिवस घरी विलगीकरणात राहावं लागणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं

ही स्वयंचलित यंत्रणा आहे

काल भोपाळ इथं पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली काँग्रेसच्या सोळा बंडखोर आमदारांचे राजीनामे मध्यप्रदेश विधानसभाध्यक्ष एन पी प्रजापती यांनी स्वीकारल्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आलं होतं राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ यांना पुढील सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितलं आहे

औरंगाबाद शहरातली बाजारपेठ आज आणि उद्या बंद राहणार आहे जिल्हा व्यापारी महासंघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला लातूर नांदेड बीड परभणी जिल्ह्यातल्या आस्थापनाही आज आणि उद्या बंद राहणार आहेत

सांगली जिल्ह्यात भिलवडी आणि कोकरुड या दोन ठिकाणी अशाच कारणावरून चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

हे विद्यार्थी इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यास करत असून व्यावसायिक अभ्यासक्रमांचे विद्यार्थी ऑनलाईन क्लासेसवर भर देत आहेत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर मंबई पुणे आणि इतर ठिकाणाहुन शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी आपापल्या गावी परत आले आहेत

अभ्यासक्रमात मोठा खंड पडणार असणार असल्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन अभ्यासाकडे विद्यार्थी वळलेले आहेत अरूण समुद्रे आकाशवाणी बातम्यासाठी लातूर

नांदेड इथं कपडा बाजार पेठेत दि क्लॉथ मर्चंट वेलफेयर संघटनेकडून सर्व व्यापारी ग्रमास्ता हमाल यांना मोफत मास्क वाटप करण्यात आलं

वडिलोपार्जित जमिनीची वारसाहक्काप्रमाणे वाटणी करून तशी नोंद घेण्यासाठी गरड यानं लाचेची मागणी केली होती

उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण लवकरात लवकर करून घ्यावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे

त्यामुळे आता कोरोना विषाणू संशयित रुग्णाची तपासणी आणि इतर तपासण्या या प्रयोगशाळेत करता येतील